कोविड अपडेट देशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं उच्चांकी संख्येनं नवे कोरोना बाधित आढळण्याचं सत्र कालही कायम राहिलं

त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे

त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्विटरद्वारे दिली आहे

क्रंभमेळ्याला भेट देऊ इच्छिणाऱ्यांनाही ही माहिती सरकारला द्यावी लागणार आहे

या लोकांचा दररोज शोध घेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचं सरकारनं नमूद केलं आहे जेईई कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे

यापैकी फेब्रवारी आणि मार्च या दोन सत्रातल्या यावर्षीच्या परीक्षा पार पडल्या आहेत देवेंद्र फडणवीस रेमडेसीवीरचा पुरवठा करण्यासाठी दमणहून आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी काल ताब्यात घेतलं होतं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संबंधित पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात जावून त्यांना ताब्यात घेण्याचे कारण विचारले असता संबधित अधिकाऱ्याला केवळ चौकशीसाठी बोलावलं असल्याचं सांगून नंतर सोडून देण्यात आलं संबंधित व्यक्तीला शासकीय परवानगी देखील देण्यात आली होती मात्र पोलिसांनी एका मंत्र्याच्या सांगण्यावरून या अधिका याला ताब्यात घेतलं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे तर राज्यात कोविड रुग्णसंख्या वाढत असून अशा वेळी सरकारने राजकारणाऐवजी जनतेच्या गरजेला प्राधान्य दिलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे

प्रामुख्यानं महिला मतदारांमध्ये जास्त उत्साह दिसून आला

यामध्ये महाराष्ट्रातल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता पश्चिम बंगाल प्रचार दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेसाठी सहाव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे

नरेंद्र कोहली यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे राष्ट्रपतींनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून हिंदी साहित्यसृष्टीत डॉ कोहली यांनी विशेष योगदान दिल्याचं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखांचं आपल्या साहित्यकृतींमध्ये जिवंत चित्रण करणारे तर डॉ कोहली काय साहित्य रसिकांच्या स्मरणात राहतील अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार